ते आज उत्तर प्रदेशात मिर्झापूर श्व बाणसागर कालव्याचं राष्ट्रार्पण केल्यानंतर बोलत होते शेतकऱ्यांच्या मुद्यावर विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला सरकारच्या विविध योजनांमुळे गरीबांचा खर्च कमी झाला असल्याचं मोदी यांनी सांगितलं

गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावं या मागणीसाठी स्वाभिमान शेतकरी संघटनेनं उद्यापासून पुकारलेल्या दुध रोको आंदोलन आंदोलनाला कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघानं पाठिंबा जाहीर केला आहे हा संघ उद्या ग्रामीण भागात दूध संकलन करणार नसून संघाला एका दिवसासाठी कोटयवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे त्यामुळे हे आंदोलन लांबलं तर पोलीस बंदोबस्तात दूध संकलन आणि दूध वाहतूक करण्याची संघाची भूमिका असल्याचं संघाचे अध्यक्ष विक्वासराव पाटील यांनी जाहीर केलं दरम्यान नाशिकमार्गे उत्तर महाराष्ट्रातून जाणाऱ्या दुधाबरोबरच गुजरातचंही दूध अडवलं जाणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते संदीप जगताप यांनी दिली आहे या आंदोलनात दुधाचा एकही थेंब रस्त्यावर सांडला जाणार नाही दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गावातच दुधाची विक्री करावी किंवा आश्रमशाळा वसतिगृहांमधल्या मुलांना त्याचं वाटप करावं असं आवाहन केलं असल्याचं जगताप यांनी सांगितलं नाशिक मध्ये आदिवासी विकास विभागात लाभार्थ्यांच्या पाईपलाईन खरेदीत एक कोटी चार लाख रुपयांच्या रकमेचा अपहार झाल्याचं उघडकीला आलं आहे या प्रकरणी तत्कालीन प्रकल्प अधिकारी कैलास मोते यांच्याविरुद्ध नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मोते यांनी अनावश्यक पाईप खरेदी करून शासकीय रकमेचा अपहार केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे

पालघर जिल्हा पोलीस दलात कनेक्टिंग पालघर प्रोजेक्टद्वारे सर्व अपर पोलीस अधीक्षक उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि सर्व पोलीस ठाण्यांमध्ये व्हिडीओ कॉन्फरन्स सेवा चालू करण्यात आलेली आहे प्रत्येक पोलीस ठाण्यात जाऊन पोलीसांच्या अडीअडचणी सोडवणं शक्य नसल्यानं व्हिडीओ कॉन्फरन्सचा उपक्रम पालघरचे पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी सुरू केला आहे या उपक्रमाअंतर्गत पोलीस कर्मचान्यांना कर्तव्य करतांना येणाऱ्या अडचणी तसेच बिलासंदर्भातल्या अडचणी यांची माहीती घेऊन त्या समोरासमोर सोडवल्या जातात संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज संध्याकाळी फलटण मुक्कामी दाखल होणार असून त्याची तयारी प्रशासनानं केली आहे

मृत वारकरी औरंगाबाद आणि सिंदखेड राजा श्रेले असल्याचं समजतं आज सकाळी तरडगाव श्रे ट्रकची धडक बसून एका महिलेचा मृत्यू झाला मृत महिला महाबळेश्वरची असून या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली आहे रेल्वे प्रशासनानं प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे निजामाबाद आणि बारामती पुणे पॅसेंजर पुन्हा चालवण्याचा निर्णय घेतला आहे

सटाणा ताहाराबाद रस्त्यावर आज नाशिकहन नंदुरबारकडे जाणारी शिवशाही बस आणि गेंस टँकर यांच्यात धडक होऊ झालेल्या अपघातात दहा ते बाराजण जखमी झाले आहेत त्यापैकी तिघांची प्रकती गभीर आहे गभीर जखमींना मालेगाव आणि ताहाराबाद धिल्या रुग्णालयात दाखल केलं आहे राज्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरला होता मात्र आज अनेक ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावली आहे मुंबई शहर आणि परिसरात अधनमधन पावसाच्या सरी कोसळत आहेत पालघर जिल्ह्यात डहाण आणि बोर्डी िं आज सकाळपासन संततधार पाऊस सरू आहे

गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा िोारा दिला आहे

मुंबई शहर आणि परिसरातही अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत

रत्नागिरी जिल्ह्यात आज किनारपट्टीवर जोरदार वादळी वाऱ्यांमुळे उधाण आलं आहे

आज आणि उद्या राज्यात सर्वत्र मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे